संघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल रिजर्व बॅंकेचं चालू आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतं आणि नाणेविषयक धोरण जाहीर कर्जांची वेळेत परतफेड व्हावी यासाठी सरकार आणि भारतीय रिजर्व बँकेनं नवी नियमावली जाहीर करावी अशी नीती आयोगाची अपेक्षा आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्लीत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांची लढत लोकसभा निवडणुकांच्या तिस या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे

गुजरात गोवा केरळ दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव तसंच पुदुच्वेरीमधल्या सर्व जागांसाठी या टप्प्यात मतदान होईल

या टप्प्यात गुवाहाटी धुब्री बारपेटा कोक्राझार लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे

या टप्प्यात झंझारपुर सुपौल अरारिया मधेपुरा आणि खगारिया या लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी आपला आणखी एक उमेदवार आणि ओदिशाच्या विधानसभा निवडणुकांसाठी चार सभासदांची यादी जाहीर केली आहे गुजरातच्या अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून एच एस पटेल यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे काँप्रिसनं आज गुजरातसाठी दोन उमेदवारांची यादी जाहीर केली बाबुभाई कटारा हे दाहोदमधून तर शेरखान अब्दुल शकूर पठाण हे भरुच मधून निवडणूक लढवतील भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक प्रचार सभा आज आंध्र प्रदेशात नरसारावपेट आणि विशाखापट्टणम क्रिं होणार आहेत भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती जिणी आज अमेठी लोकसभा मतदार संघाचा दोन दिवसांचा दौरा सुरु करणार आहेत त्या परशेदपूर शें किसान मेळाव्याला संबोधित करणार आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती जिणी अमेठी मतदार संघात काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या कप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधे वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्याबरोबर प्रियंका गांधी वड्रा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते राहुल गांधी यांच्या समर्थकांनी आज एक रोड शो ही केला आज संध्याकाळी महाराष्ट्रात नागपूर डीं राहुल गांधी यांची निवडणूक प्रचार सभाही होणार आहे निवडणूक आयुक अशोक लवासा आणि सुशील चंद्रा आज तामिळनाडूमधे सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतील ते चेन्नई क्विं राज्याचे मुख्य सचीव पोलीस महानिरीक्षक गृहसचिव वरीष्ठ आयकर अधिकारी आणि तिरांशी चर्चा करतील राज्यात लोकसभा निवडणुकादरम्यानची सुरक्षाव्यवस्था तसंघ चार विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका घ्याव्यात या मुद्यावरही बैठकीत चर्चा होईल निवडणूक आयुक्तांनी काल विविध पक्षांची निवडणूक परिस्थितीबद्दलची मतं आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या

त्यामुळे गृह वाहन आणि व्यक्तीगत कर्जावरचे व्याजदर कमी होण्याची अपेक्षा आहे रिजर्व बँकेच्या नाणेविषयक धोरण समितीनं तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज मुंबईत चालू आर्थिक वर्षाचं पहिलं द्विमासिक पतं आणि नाणेविषयक धोरण जाहीर केलं वाढीला चालना देतानाच चलन फुगवट्याचा दर चार टक्क्याच्या पातळीवर राखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं रिजर्व बँकेच्या प्रसिद्दी पत्रकात म्हटलं आहे

आर

दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना दिलेल्या दर योजनांचं विवरण प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला द्यावं असे निर्देश ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं या कंपन्यांना दिले आहेत याबाबतचा आदेश ट्रायनं काल जारी केला आहे ग्राहकांसाठीच्या प्रस्तावित दर योजनेच्या अटी अवधी तसंच तिर लाभांबाबत सविस्तर माहिती सादर करावी असं त्यात म्हटलं आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटी या योजनांचा लाभ घेणा या ग्राहकांची संख्याही कळवण्याचे निर्देश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत कर्जदारांनी आपली कर्ज वेळेत फेडावीत यासाठी सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं संयुकपणे नवी नियमावली जाहीर करावी असं मत नीती आयोगाचे मुख्य कार्याकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त केलं आहे

दीर्घकाळाच्या वृद्वी प्रक्रियेसाठी अशा कर्जांची परतफेड वेळेत होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले आर्थिक शिस्तीसाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक यांनी अधिक एत्रितपणे प्रयत्न करुन नियमावली आणावी असं ते म्हणाले केंद्र आणि राज्यात वित्तीय उपायांचे अभिसरण योग्यरित्या होण्यासाठी पारदर्शक व्यवस्था आवश्यक असल्याचं मत पंधराव्या वित्त आयोगाच अध्यक्ष एन

राज्यांसाठी निष्पादन आधारित कोष बनवण्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे असंही सिंह यांनी सांगितलं

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली क्रे संस्कृत पाली प्राकृत अरबी पार्सी तसंच उडिया मल्याळम कन्नड तेलगू ख्यादी भाषांच्या विद्वानांना प्रमाणपत्र प्रदान केली युवा विद्वानांना महर्षी बद्रायन व्यास पुरस्कारही त्यांनी प्रदान केले साहित्याच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार दिले जातात

आज दिल्लीतल्या फिरोजशाहा कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सन रायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे रात्री आठ वाजता हा सामना सुरु होईल

भारताचा या गटातला दुसरा सामना शनिवारी नेपाळबरोबर होणार आहे बंदी घातलेल्या दहशतवादी गटांच्या कारवाया आणि त्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी पाकिस्तान पुरेश कारवाई करत नसल्यामुळे वित्तीय कारवाई कृती दल पाकिस्तानला काळ्या यादीत टाकू शकतं या कृती दलानं गेल्या वर्षीच पाकिस्तानला करड्या यादीत टाकलं आहे मनी लॉंड्रींग तसंच दहशतवाद्यांचा वित्त पुरवठा रोखण्यासाठीचे कायदे कुचकामी असलेल्या देशांचा या यादीत समावेश होतो ब्रिटनच्या परधानमंत्री थेरेसा मे यांनी ब्रेग्झिट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मागावी म्हणून ब्रिटनच्या संसदेनं एक विधेयक बहुमताने मंजूर केलं आहे लेबर पार्टीच्या वेट कूपर यांनी हे विधेयक कनिष्ठ सभागृहात मांडलं होतं मात्र या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी याला हाऊस ऑफ लॉर्डसच्या वरच्या सभागृहात मंजुरी आवश्यक आहे मुदतवाढ मिळणार किंवा नाही याघा निर्णय युरोपीय संघच घेणार आहे ब्रेश्झिट मुद्यावर समाधान शोधण्याचा ब्रिटिश नेत्यांचा प्रयत्न असून अद्यापही कुठलाच अंतिम निर्णय झालेला नाही